राज्यातलं कमाल आणि किमान तापमान अजूनही सरासरीपेक्षा जास्तच सीमा प्रश्न मख्यमंत्री कर्नाटकातला मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा यासाठी केंद्राकडं सर्वपक्षीयांनी एकजूटीने आणि आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल असं आग्रही प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलं महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील उच्चाधिकारी समितीची बैठक काल ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असताना कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागलं आहे ते थांबवावं लागेल असं मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं सीमाप्रश्नाचा न्यायालयातील पाठप्रावा सातत्यपूर्णरित्या व्हावा यासाठी सीमाप्रश्न कक्ष आणि विविध यंत्रणांनी समन्वयानं काम करावं लागेल असं ते म्हणाले

राज्य शासनासोबतच सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयं महामंडळं केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व संस्था विद्यापिठं महाविद्यालयं इत्यादी सर्व संस्थांमधून मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात आला

कोरोना संकटाच्या काळात दोन अंकी आर्थिक वाढ नोंदवणारा भारत हा जगातला एकमेव देश ठरण्याची शक्यताही नाणेनिधीनं वर्तवली आहे

या सूचना फेब्रुवारी महिन्यासाठी लागू असतील कोविडविरुद्धच्या लढ्यात गेल्या चार महिन्यात देशानं मिळवलेलं यश कायम राखण्यासाठी तसंच कोविड साथीतून पूर्णपणे बाहेर पडण्याकरता काळजी घेणं आणि कोविड नियमांचं कोटेकोर पालन करणं गरजेचं आहे असं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांनुसार जिल्हा स्तरावर प्रतिबंधित क्षेत्रांची आखणी काळजीपूर्वक करावी आणि तिथं नियमांचं पालन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी घ्यावी मास्क वापरणं हाताची स्वच्छता आणि स्रक्षित अंतराचं पालन यांची जबाबदारी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांची आहे प्रतिबंधित क्षेत्राबाहेर मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत सर्व प्रकारच्या समारंभांना कार्यक्रमांना परवानगी असेल चित्रपट ग्रहं आणि नाट्यगृहं यांना पूर्ण क्षमता वापरण्याची परवानगी असेल मात्र सरकारच्या प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करणं त्यांना बंधनकारक राहील तसंच जलतरण तलावांनाही सर्वांसाठी परवानगी देण्यात येईल सर्व प्रकारच्या प्रदर्शन सभागृहांनाही परवानगी देण्यात आली आहे या सर्व परवानगींसाठी नियमावली संबंधित मंत्रालयांशी चर्चा करुन जाहीर करण्यात येईल असंही गृह मंत्रालयानं सांगितलं आहे साखर कारखाने केंद्र सरकारनं साखर निर्यात धोरणातल्या काही नियमांमध्ये द्रुस्ती केली असून त्याचा लाभ बंदरापासून जवळ आणि लांब असलेल्या दोन्ही प्रकारच्या साखर कारखान्यांना होणार आहे खर्च परवडत नसल्यानं काही साखर कारखाने निर्यातीचा कोटा पूर्ण करू शकत नव्हते पण आता हे कारखाने आपला साखर निर्यातीचा कोटा बंदराजवळच्या साखर कारखान्यांकडे हस्तांतरित करुन त्याबदल्यात देशांतर्गत साखर विक्रीच्या स्वतःच्या कोट्यात वाढ करून घेऊ शकतील असा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे केंद्राच्या नव्या निर्णयामुळं मंजूर कोट्यापेक्षा जास्त साखर निर्यात करू इच्छिणाऱ्या कारखान्यांना त्याचा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया साखर निर्यातदार संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे पालक संघटना महाराष्ट्र राज्य पाठ्यप्स्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी काल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड प्ण्यात आल्या होत्या यावेळी प्णे शहरातील पालकांनी गायकवाड यांना भेट्न मागण्यांचे निवेदन सादर केलं खासगी शाळांकडून मनमानी पद्धतीने केली जाणारी शुल्कवाढ यासह अनेक मुद्दे यात होते खासगी शाळांच्या मनमानी बाबत ठोस निर्णय घेतला गेला पाहिजे

कोरोनासंबंधी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या शाळांची घंटा काल पुन्हा वाजली ऐक्या याबद्दलचा सविस्तर वृत्तांतः दहा महिन्यांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर पाचवी ते आठवीच्या प्रत्यक्ष वर्गांना कालपासून पुन्हा सुरुवात झाली पूणे नाशिक गोंदिया परभणी सिंधुद्र्ग अहमदनगर आणि धुळ्यासह जवळपास सर्वच जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेची वाट धरली

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्णे जिल्ह्यातल्या काही शाळांना भेट दिली नाशिक जिल्ह्यातल्या काही शाळांमध्ये प्रतिबंधक उपाययोजनांसोबतच आकर्षक सजावट आणि रांगोळ्या काढून मुलांचं स्वागत करण्यात आलं वाशिम जिल्ह्यातही विद्यार्थ्यांचं स्वागत कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करण्याबरोबरच प्ष्प गुच्छ देऊनही करण्यात आलं

मास्क स्वच्छता आणि सुरक्षित अंतराचे नियम अशी बंधन असली तरी आपल्या मित्रमैत्रिणींना पुन्हा भेटता आल्यानं विद्यार्थीही ख्शीत आहेत

यापूर्वी सुरु झालेल्या नववी ते बारावीच्या वर्गातही आता विद्यार्थी जवळ जवळ पूर्ण संख्येनं उपस्थित राहत आहेत

सर्वच जिल्ह्यातल्या शाळांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेऊनच शाळेत प्रवेश दिला आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठीक ठिकाणच्या वार्ताहरांसह वैष्णवी कारंजकर पुणे

वेगवेगळ्या प्रयोगांनी कायम चर्चेत असणारे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी या प्रजासत्ताक दिनी एक अनोखा प्रयोग केला दृष्टिहीन रीना पाटील यांच्याकडे चक्क एका दिवसासाठी आयुक्त पदाचा पदभार सोपवला सर्व सामान्य कुटुंबातल्या रीना पाटील या बँकेत नोकरी करतात दिवसभर अवतीभवती पोलिसांचा ताफा आयुक्तांसह सर्वांनी ठोकलेली कडकडीत सलामी आणि गार्ड ऑफ ऑनर हा सन्मान याम्ळे रीना पाटील या भारावून गेल्या नसतील तरच नवल

त्याचा प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातल्या कुरनूर या गावात दिसून येतो लोकांना ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या ऐकण्यासाठी कुरनूर इथं श्री दत्त मंदिरावरुन संपूर्ण गावाला स्पिकरद्वारे बातम्या ऐकवण्याचा उपक्रम मंदिर समितीच्या पुढाकारानं गेल्या दोन वर्षांपासून अव्याहत सुरु आहे सहा हजार लोकवस्ती असलेल्या या गावात घरबसल्या प्णे केंद्रावरील प्रादेशिक बातम्या ऐकवल्या जातात

गाव परिसरात एखाद्या व्यक्तिचं निधन झालं तर केवळ त्या दिवशी स्पिकर बंद राहतो याखेरीज राष्ट्रीय संदेश पंतप्रधानांचं भाषण ग्रामस्थांसाठी महत्वाचे कार्यक्रम देखील ऐकवले जातात ठरलेल्या वेळी रेडियो लावून स्पिकर सूरु करण्याचं काम मंदिराचे पूजारी धोंडीबा धूमाळे सेवा म्हणून करतात या उपक्रमाच्या उपयुक्ततेविषयी अधिक माहिती देत आहेत औद्ंबर मोरे

हर्ष वर्धन यांची विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेतली या भेटीदरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळवण्यासाठी मदत करण्यासंदर्भात डॉ हर्ष वर्धन यांनी आश्वासन दिलं ही मान्यता मिळाल्यानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षातच प्रवेश द्यायला सुरुवात होणार आहे महापौर मोहोळ यांनी काल याबाबत माहिती दिली रमाई आवास योजना रमाई आवास घरकूल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवले जावे या मागणीसाठी काल ध्रळे महापालिकेच्या प्रवेशव्दारावर ठिय्या देत आंदोलन करण्यात आले

हिंगोली बर्ड फ्ल् हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कृष्णाप्र इथं बर्ड फ्लूची साथ असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे

काल पश्संवर्धन विभागाचे सह आयुक्त डॉ

हिंगोली जिल्ह्यात ही साथ अनेक गावांमध्ये वाढत असून पशुपालकांनी काळजी घेण्याचे आवाहन पश्संवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले वाशिम बर्ड फ्ल्यू वाशीम जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण नसतानाही निव्वळ अफवेतून चिकन व्यवसायावर संकट कोसळलं आहे यातून चिकन व्यवसायाला वर काढण्यासाठी कुक्कुट पालक संघटना आणि वाशीम जिल्हा पश् संवर्धन उपायुक्त यांनी संयुक्तपणे वाशीममध्ये चिकन महोत्सव आयोजित केला होता

हवामान राज्यातलं कमाल आणि किमान तापमान अजूनही सरासरीपेक्षा जास्तच आहे यात फारसा बदल संभवत नाही असा हवामान खात्याचा अंदाज असला तरी काल नांदेडच्या किमान तापमानात लक्षणीय वाढ झालेली दिसते

आकाशवाणी प्रणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार